काल याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला या निर्णयानुसार आता शासकीय सेवा तसंच शैक्षणिक संस्थांमध्ये खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दृष्ट्या मागास घटकांसाठी दहा टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले उमेदवार या आरक्षणासाठी पात्र असतील

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल राज्याच्या ग्रामीण भागासाठी महत्त्वाचे अनेक निर्णय घेण्यात आले दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपाची वाढ करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली

केंद्र प्रस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजना राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्राम पंचायतीतल्या सदस्यांना प्रशिक्षण देऊन क्षमता वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत

यामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या कापूस उत्पादक प्रदेशात सहकारी सूत गिरण्यांच्या स्थापनेला प्रोत्साहन मिळणार आहे

ते उस्मानाबाद इथं शेतकरी आणि महिलांना मदत वाटप कार्यक्रमात बोलत होते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या अकरा महिलांना शिलाईयंत्र बारा शेतकऱ्यांना शेळ्या तसंच पंधरा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टाक्यांचं वाटप यावेळी करण्यात आलं दोन दिवसांपासून लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर असलेले ठाकरे यांनी काल सोलापूर जिल्ह्यातही मोहोळ माढा या तालुक्यात दृष्काळी स्थितीची पाहणी केली

या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री पिय्ष गोयल यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा पहिला हप्ता देण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातल्या पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देण्याचं आवाहन केलं त्यापूर्वी काल सकाळी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचं राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण झालं दरम्यान संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप होत आहे

क्ठल्या वाहिन्या निवडायच्या यामुळे संभ्रमात असलेल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम वाहिन्या समूहाचा पर्याय देण्याचे निर्देशही ट्रायनं डीटीएच ऑपरेटर आणि स्थानिक केबल चालकांना दिले आहेत हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या दोन प्रस्कारांची घोषणा काल करण्यात आली यंदाचा लोटू पाटील पुरस्कार प्रसिद्ध रंगकर्मी मोहन आगाशे यांना तर यशवंतराव चव्हाण विशेष प्रस्कार सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांना जाहीर झाला आहे

अकरा हजार रूपये रोख सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ असं या प्रस्काराचं स्वरूप आहे शिवार सांस्क्रतिक प्रतिष्ठानचा शेतकरी साहित्य पुरस्कार कवी अमृत तेलंग यांना काल औरंगाबाद इथं साहित्यिक रा

बोराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तेलंग यांच्या पुन्हा फुटतो भादवा या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे

अपात्र ठरलेल्या जागांवर पुन्हा निवडणूक घेण्यात येईल जालना इथला लाचखोर महसूल अधिकारी बाब्राव नानासाहेब आर्दड याचं संपूर्ण सेवानिवृत्तीवेतन काढून घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे तालुका भूमी अभिलेख निरीक्षक म्हणून कार्यरत असताना लाच घेतल्याचं सिद्ध झाल्यानं उच्च न्यायालयानं आर्दड याना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे शासकीय कर्मचाऱ्याचा दोष सिद्ध झाल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेच्या समन्यायी तत्त्वानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे

तक्रारदार यांचे वैद्यकीय देयक काढण्यासाठी बनगे यांनी ही लाच मागितली होती बीड जिल्ह्यातल्या माजलगाव भूमी अभिलेख कार्यालयातला भूमापक अरूण राठोड याला एक हजार रुपये लाच घेतांना लाचल्चपत पथकानं काल रंगेहाथ पकडलं जमिनीचं क्षेत्र निश्चित करण्यासाठी राठोड यानं ही लाचेची मागितली केली होती बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात काल सुमारे सव्वा कोटी रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे

काल मंत्रालयात या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत लोणीकर बोलत होते

आमदार ठाकूर यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी पाण्याची तरतूद करण्याची मागणी केली होती आगामी लोकसभा निवडण्कीच्या अन्षंगानं जालना जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत

औरंगाबाद इथं रेल्वे स्थानक औद्योगिक वसाहतीतल्या सीएमआयए कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं

गांधी चौकात झालेल्या या अनोख्या आंदोलनानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं औरंगाबाद इथं आजपासून दोन दिवस राष्ट्रीय गझल चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे शहरातल्या डॉ रफिक झकेरिया शिक्षण संस्थेच्या परिसरात आयोजित या चर्चासत्रात देशभरातले मान्यवर सहभागी होणार आहेत